पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत लाल किल्ल्यावरून ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात राष्ट्रीय डिजीटल आरोग्य अभियानाची घोषणा केली या अभियानाअंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आरोग्य इतिहासाचा तपशील एकाच वेळी उलपब्ध व्हावा यासाठी डिजीटल आरोग्य आेळखपत्र दिलं जाणार आहे

स्वावलंबी भारत आता प्रत्येक भारतीयाची कल्पनाशक्ती बनला असून प्रत्येक देशवासियासाठी हा एक मंत्र ठरत असल्याचं ते म्हणाले भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी शेतकऱ्यांसह संपूर्ण कृषी क्षेत्र स्वावलंबी करण्याला प्राधान्य दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं याद्रष्टीनं कृषी क्षेत्राकरता आध्निक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा क्रषी पायाभूत सुविधा निधी उभारला असल्याचं त्यांनी सांगितलं स्वावलंबी भारत घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असून नव्या शैक्षणिक धोरणामुळे जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला स्वावलंबी भारत डिजीटल इंडिया महिला सक्षमीकरण ऑप्टीकल फायबर आणि जनधनसह अनेक योजनांचा पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला राष्ट्रीय छात्र सेनेचा देशाच्या सीमाभागापर्यंत विस्तार करण्याचा मनोदयही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला देशात कोरोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या तीन लसींवर संशोधन सुरु असून वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर या लसींचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं तसंच देशातल्या प्रत्येकापर्यंत लस पोहोचवणं याचं पूर्ण नियोजनही केलं असल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या सैन्यदलानं विरोधक शेजारी राष्ट्रांना त्यांच्या भाषेत चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं

यावेळी राज्यातल्या जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आपल्या पायावर उभं करुन गावोगावी तसचं दर्गम भागात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार तसचं कामगारांचं हित जोपासण्यास प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं

कोविडच्या परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्ण्याच्या विधानभवनात तर मुंबईत विधान भवनामधे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल

औरंगाबादमधे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते विभागीय आयुक्तालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं कोरोना योद्ध्यांच्या अथक परिश्रमातून आपण कोरोना विषाणू संसर्गाविरुद्ध युद्ध फक्त लढत नसून जिंकतही आहोत असं त्यांनी यावेळी नमूद केलं सर्वाँच्या एकत्रित प्रयत्नातून औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य होईल असा विश्वासही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांच्याहस्ते ध्वजवंदन झालं नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सामान्य नागरिकांना विनामूल्य दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आपला प्रयत्न सुरु आहे विविध रुग्णालयांचं अद्यावतीकरण करण्यावर आपला भर असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर परिचारिका आरोग्य कर्मचारी पोलीस तसंच महसूल प्रशासनासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरव केला उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनानं काढलेल्या निवासस्थानी घ्यावयाच्या काळजी संबंधी माहिती प्रस्तिकेच पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आलं परभणीत पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या ज्या रुग्णांना घरात सर्व सुविधा उपलब्ध असतील त्यांना घरीच राहून उपचार घेता येतील अशी सोय करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली या रुग्णांना युद्धपातळीवर सेवा देण्यासाठी खास कक्षामार्फत द्रध्वनीवरून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही मलिक यांनी एका बैठकीत जाहीर केला जिल्ह्यात चहा तसंच पान टपरी सुरू करायला परवानगी देण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हिंगोली इथं पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज असल्याचं त्या म्हणाल्या गायकवाड यांनी यावेळी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली

त्याने काल सामाजिक माध्यमाद्वारे ही घोषणा करत सर्व चाहत्यांचे आभार मानले

मात्र इंडियन प्रिमीअर लिग क्रिकेट आयपीएल सामन्यांमध्ये आपण खेळणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलं

याबरोबरच आंतरराष्टीय क्रिकेट परिषदेचे अनेक प्रस्कारही त्याने पटकावले आहेत दरम्यान क्रिकेटपटू सुरेश रैना यानेही काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

आंतरराष्ट्रीय टी ड्वेंटी सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे

मृतांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते श्यामसुंदर मुंडे यांचा समावेश आहे

दरम्यान जिल्ह्यात टाळेबंदी सुरू असून सणासुदीच्या दिवसात संचारबंदी मध्ये काही काळ शिथीलता देण्यात यावी अशी मागणी व्यापारी असोसिएशनं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे

ते काल पुण्यात पत्रकारांसाठी कोविड सुश्रुषा केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते कोरोना विषाणूचा प्राद्भोव नियंत्रणात आणून मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं फडणवीस म्हणाले

मराठवाडा विभागात शिक्षण आरोग्य सिंचन यासारख्या क्षेत्रातला अनुशेष संपवण्यासाठी आणि निधीचं योग्य वाटप होण्यासाठी वैधानिक विकास मंडळाची आवश्यकता असताना या मंडळांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनानं राज्यपालांकडे पाठवला नसून शासन घटनात्मक अधिकाराची पायमल्ली करत असल्यानं हे आंदोलन करण्यात आल्यांचं केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी सांगितलं

औरंगाबाद शहरासह परिसरात काल सलग तिसऱ्या दिवशी सूर्यदर्शन झालं नाही दिवसभर पावसाची रिमझिम सूरु होती मात्र संध्याकाळच्या सुमारास काही वेळ जोरदार पाऊस झाला